केंद्रीय अंदाज पत्रक शेतकरी आणि कामगार वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं टाकलेलं ऐतिहासिक पाऊल आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

सरकारी विमा कंपन्यानी व्यावसायिक दृष्टीकोन स्विकारून ग्राहकोपयोगी धोरण आणि कायक्रम आखून गरीब माणसांचं संरक्षण तसंच रोजगार निर्मितीस सहाय्य करावं कद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

धमादाय आयुक्त व्यवस्थेमाफत समाजातील शेवटच्या माणसाची सेवा करता येते त्यार्कारता हो व्यवस्था र्गातमान आणि पारदशक असणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांचं प्रातपादन

पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव हिंसाचार आण नक्षलवादयांशी संबंध असल्याच्या आरोपात मानवी हक्क कायकत आनंद तेलत्रंबडे यांना आज सकाळी अटक केंद्रीय अंदाज पत्रक शेतकरी आणि कामगार वर्गाच्या कल्याणाच्या दिशेनं टाकलेलं ऐतिहासिक पाऊल आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ते आज पश्चिम बंगालमधील ठाकूर नगर इथं एका सभेला संबोधित करत होते देशातील बारा कोटीहून अधिक लहान शेतकरी परिवारांना आणि तीस ते चाळीस कोटी श्रमिकांना आणि तीन कोटीहून अधिक मध्यम वर्गीयांना अंदाज पत्रकातील विविध योजनांचा सरळ लाभ मिळणार आहे असं देखिल पंतप्रधानांनी सांगितलं ते पुढं म्हणाले की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचे खोटे दावे विरोधी पक्षांकडून केले जात आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये दोन रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत

केंद्रीय अन्वेषण विभागाचे नवीन निदेशक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ऋषिक्मार श्रुक्ला यांनी आज पदभार स्वीकारला

त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा राहणार आहे सरकारी विमा कंपन्यानी व्यावसायिक दृष्टीकोन स्विकारून ग्राहक उपयोगी धोरण आणि कायक्रम आखून गरीब माणसांचं संरक्षण तसंच रोजगार र्निमितीस सहाय्य करावं असं आवाहन कद्रीय रस्ते वाहतूक महामाग आणि कद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं भारतीय जीवन विमा निगम अथात एल आय सी च्या वतीनं आयोजित द्वितीय विमा महाक्भ प्रशिक्षण कायक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते खाजगी विमा कंपन्यासारखे स्पधात्मक विमा पॅकेजेस् आणून सरकारी विमा कंपन्यानी आपली उलाढाल करावी अशा स्पधचा फायदा विमा ग्राहकांना मिळतो

आय सी नं अनेकदा राष्ट्रीय कायात हातभार लावला असून आपल्या मंत्रालयाच्या पायाभूत सुविधांमध्येही मंडळानं सहकाय केलं असल्याचे श्री गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले

देशात वाढत्या रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता विमा कंपन्यानीही रस्ते सुरक्षा विषयावर जनजागृती करणं आवश्यक आहे यामुळं अपघात विमा क्षेत्रास लाभ मिळेल असंही त्यांनी यावेळी सुचवलं र्मानवडणूक आयोग पुन्हा बॅलट पेपरद्वारे र्मिवडणूक घेणार नसल्याचं भारताचे म्ख्य र्णनवडणूक आयुक्त स्र्यानल अरोरा यांनी म्हटलं आहे कोलकाता इथं काल आगामी सावत्रिक र्णनवडण्कांबाबत सव राजकोय पक्षांशी आण अर्धिकाऱ्यांशी चचा केल्यानंतर ते माध्यम प्रार्तानधींशी बोलत होते दोन दशकांहून अर्धिक कालावधीपासून आपल्या देशात मतदानासाठो इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्होएमचा वापर करण्यात येत आहे तसंच आयोगाचं गेल्या काही काळापासून हेच धोरण असल्यामुळं त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले

या संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रविशकुमार यांनी सांगितलं की भारत या समस्येच्या समाधानासाठी सर्वोच्च प्राथमिकता देत आहे धमादाय आयुक्त हो अशी व्यवस्था आहे को ज्यामुळं समाजातल्या शेवटच्या माणसाची सेवा आपल्याला करता येते हों व्यवस्था र्गातमान आर्गण पारदशक असणं गरजेचं असल्याचं प्रांतपादन म्रख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी केलं सावर्जानक न्यास र्नादणी कायालयाच्या इमारतीच्या विस्तारांकरणाचं भूर्मपूजन आज मुख्यमंत्री देवद्र फडणवीस आर्गाण कद्रीय मंत्री नितीन गडकरो यांच्या हस्ते नागपुरात संपन्न झालं त्यावेळी ते बोलत होते

या इमारतीचं भ्र्ममप्जन आज करण्यात आलं यावेळी गृह राज्यमंत्री रणजित पाटील नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्रळे महापौर नंदा जिचकार आदो मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री पुढं म्हणाले कों धमादाय कायद्यात तो लोकाीभमुख होण्यासाठी बदल केले असून या व्यवस्थेच्या संगणकोकरणाचे प्रयत्नहो चालू आहेत

रस्त्याच्या रंदोकरणामुळं ज्यांची घरे जातील त्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठो प्रोजेक्ट होम स्वीट होम बनवण्यात आलं आहे प्णे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव हिंसाचार आर्गण नक्षलवादयांशी संबंध असल्याच्या आरोपात मानवी हक्क कायकत आनंद तेलतुंबडे यांना आज सकाळी पुणे पोोलसांनी अटक केली प्ण्यातल्या सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूव जामीन अज फेटाळला होता त्यामुळे आज त्यांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलो आज त्यांना पुण्यातल्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पुणे पोलसांनी तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केलो होती मात्र आपण कोणत्याही बेकायदेशीर कारवाईत सहभागी झालेलो नाही असा दावा करत त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याीचका दाखल केली होती ब्रिगेड ऑफ दि गाईस ही भारतीय सैन्य दलाची एक अशी विशिष्ट रेजिमेंट आहे ज्यामध्ये देशातील प्रत्येक क्षेत्रातील सैनिकांचा समावेश आहे गाईस रेजिमेंट सेंटर प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करून सर्वश्रेष्ठ योद्धा म्हणून तयार करतो जो सैनिकाच्या रूपामध्ये रेजिमेंट किंवा बटालियनमध्ये सहभागी होतो असं प्रतिपादन ब्रिगेडियर पंकज मल्होत्रा यांनी केलं

राज्यस्तरीय व्यसनम्कती सर्ााहत्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते सामाजिक न्याय आर्गण विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून दरवर्षा घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरोंय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला चंद्रपूरमध्ये आज प्रारंभ झाला संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यसनम्क्तीसाठों लढा उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ अभय बंग हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तत्पूर्वा शहराच्या मुख्य रस्त्यांवर व्यसनमुक्ती दिंडी आकषणाचं कद्र झालों चंद्रपूरातील अनेक महाविदयालयातील हजारो विदयार्था यामध्ये सहभागी झाले होते लोकमंच कार्यक्रमात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत युवा दिग्दर्शक निप्रण धर्माधिकारी यांनी घेतली यावेळी शहरीकरण मिहान मुख्यमंत्री सहायता निधी महिलांच्या स्वच्छतागृहांची गरज अशा अनेक विषयांसह मॉडेलिंगचे दिवस म्रख्यमंत्री नसता झालात तर काय व्हायला आवडलं असतं अशा युवा पिढीच्या अनेक प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलख्रलास उत्तरं दिली शहरीकरण होणारच असल्याचं सांगून ते म्हणाले शहरीकरणानं घाबरून जायची गरज नसून त्याचं योग्य व्यवस्थापन होणं गरजेचं आहे भारतीय जनता पार्टा प्रभाग क्र

र्शाबराचं उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या भारतीय जनता पार्टाच्या माध्यमातून शहरात ठिकाठकाणी आरोग्य र्शिंबराच्या माध्यमातून नार्गारकांना महागड्या आरोग्य सोयींचा लाभ मोफत देण्यात येत आहे कोलकाता इथं सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेर्निस जार्गातक गटाच्या पात्रता फेरोंत आज रोहन बोपण्णा आर्माण र्दावज शरण या जोडीची इटलांच्या मार्का र्सोकनाटो र्आण र्सिमॉन बोलेलो या जोडीशी लढत होणार आहे पात्रता फेरोतलं आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे